माजीमुख्यमंत्रीदेवेन्द्रफडनवीसआणिकेंद्रीयमंत्रीकेलाशचौधरीयांच्याविनंतीवरूनसामाजिककार्यकर्तेअण्णाहजारेयांनीउपोषणघेतलं मागे

राष्ट्रपिता महात्मागांधीयांच्यापुण्यतिथीनिमित्तराष्ट्रपती उपराष्ट्रपतीआणिप्रधानमंत्रीयांनी राजघा ्रिथंवाहीली पुष्पांजली प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांच्याअध्यक्षतेखालीआजसर्वपक्षीयनेत्यांचीबैठकझाली दूरदृश्यप्रणालीद्वारेझालेल्या याबैठकीतसंसदेच्यादोन्हीसभागृहांमधलेनेतेसहभागीझालेहोते कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं मोठ्य पक्षांनी चर्चेमध्ये सहकार्य करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं छोऱ्वा पक्षांना चर्चेत जास्त वेळ देण्याची सूचनाही त्यांनी केली शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारून प्रढची चर्चा करावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याचं जोशी म्हणाले नेहमीअधिवेशनापूर्वीहोणारीहीबैठकयंदाअर्थसंकल्पीयअधिवेशनसुरूझाल्यानंतरआयोजितकरण्यातआली

राज्यसभेचंकामकाजसकाळच्यासत्राततरलोकसभेचंकामकाजदुपारच्यासत्रातहोणारआहे

याशिवायआकाशवाणी दूरदर्शनचीवृत्तवाहिनी प्रधानमंत्र्यांकार्यालय तसंचमाहितीआणिप्रसारणमंत्रालयाच्यायु ्विबवाहिन्यांवरूनहीयाकार्यक्रमाचंथे विसारणकेलंजाणारआहे याकार्यक्रमाच्याहिंदीप्रसारणानंतरचत्याच्यास्थानिकभाषांमधल्याअनुवादनाचंप्रसारणहोईल याशिवायस्थानिकभाषांमधल्याअनुवादाचंपुनःप्रसारणरात्रीआठवाजताकेलंजाईल हुतात्मादिनानिमित्तराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीराजभवनइथंआजदोनमिनिध्रौनपाळूनहुतात्म्यांनाआदरांजलीवाहिली यावेळीराज्यपालांनीमहात्मागांधीयांच्याप्रतिमेलापूष्पांजलीअर्पणकेली

राज्यपालांचेप्रधानसचिवसंतोषकुमार विशेषसचिवराकेशनैथानी उपसचिवश्वेतासिंघलआणिप्राचीजांभेकर राजभवनातीलअधिकारीआणिकर्मचारीतसेचपोलीसआणिसार्वजनिकबांधकामखात्यातीलअधिकारीआणिकर्मचारीयांनीहीहुतात्म्यांनाअभि वादनकेले

देशभरातकोरोनामुक्तझालेल्यारुग्णांचीएकूणसंख्याएककोपीतीनलाखापेक्षाजास्तझालीअसल्याचीमाहितीकेंद्रीयआरोग्यमंत्रालयानं दिलीआहे

जिल्ह्यातकालएकामृत्यूचीनोंदझाली

आयुषमानभारतसारख्याविमायोजनातळागाळातल्याजनसामान्यांपर्यंतपोहोचल्यापाहिजेत जेणेकरूनप्रत्येकनागरिकासाठीवैद्यकीयसेवासहजउपलब्धहोतीलअसंमतवृहन्मुंबईमहानगरपालिकेच्याकूपररुग्णालयातल्याभूलतज्ज्ञडॉ

राज्यपालभगतसिंहकोश्यारीयांच्याहस्तेआजगणितआणिसंगितविषयावरच्या प्रेरणायाहिंदीविशेषांकाचंराजभवनइथंआजप्रकाशन झाल

राष्ट्रपतीरामनाथकोविंद उपराष्ट्रपतीएमवेंकय्यानायड्रआणिप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीमहात्मागाधीयांच्याप्रण्यतिथीनिमित्तआजराजघा विथंत्यांच्यासमाधीस्थळावरप् ष्पांजलीअर्पणकेली लोकसभेचेअध्यक्षओमबिर्ला संरक्षणमंत्रीराजनाथसिंग गृहनिर्माणआणिनागरीव्यवहारमंत्रीहरदीपसिंगपुरी सैन्यदलाचेप्रमुखजनरलबिपीनरावत लष्करप्रमुखजनरलमनोजनरवणे नौदलप्रमुखऍडमिरलकरमबीरसिंगआणिवायुदलप्रमुखएअरचीफमार्शलआरकेएसभदौरियायांनीहीमहात्मागांधीयांच्यासमाधीस्थळावरपुष्पां जलीवाहिली काँग्रेसनेतेराहुलगांधीयांनीही वि उसंदेशाच्यामाध्यमातूनगांधीजींनाश्रद्धांजलीवाहिलीआहे

याशिवायपालिकारुग्णालयांसहखासगीरुग्णालयंकोरोनारुग्णांसाठीराखीवठेवलीजाणारअसल्याचीमाहितीपालिकाप्रशासनानंदिलीआहे लोकलप्रवासादरम्यानमास्कचावापर परस्परांपासूनसुरक्षितअंतराचानियमपाळणंबंधनकारकअसणारआहे

राष्ट्रपतीरामनाथकोविंदयांच्याहस्तेआजयावर्षीच्यापल्सपोलिओमोहिमेचाप्रारंभझाला राष्ट्रपतीभवनातएकाबालकालापोलिओलसीचेथेंबपाजूनमोहिमेचीसुरुवातझाली श्रीमतीसविताकोविंद केंद्रीयआरोग्यमंत्रीहर्षवर्धन आरोग्यराज्यमंत्रीअश्विनीकुमारचौबेयावेळीउपस्थितहोते